युवा नवभारताचा उत्साह ही या वेळच्या युवक महोत्सवाची संकल्पना आहे य्वक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयानं या महोत्सवाचं आयोजन केलं असून सर्व राज्यं त्यामध्ये द्रदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होतील अशी माहिती केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांनी काल आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्तानं दरवर्षी आयोजित करण्यात येणारा हा महोत्सव आठवडाभर चालणार असून विविध स्पर्धांसह इतर सांस्कृतिक कार्यक्रम प्रदर्शनं परिसंवाद साहसी कार्यक्रम आदींचाही महोत्सवात समावेश आहे

याप्रकरणी खासदार सुनिल मेंढे यांनी रूग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉक्टर आणि पारिचारिका यांचं तात्काळ निलंबन करून न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली होती मात्र ही मागणी पूर्ण न झाल्यामुळे हा बंद पाळण्यात येत आहे आज सकाळी भाजप कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढून जिल्ह्यातल्या नागरिकांना बंदचं आवाहन केलं आहे

आणि ही संख्या इतर देशांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे

लातूर ठाणे दापोली परभणी आणि नागपूर येथील मृत कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवलेले आहेत आतापर्यंत केवळ परभणीचा तपासणी अहवाल प्राप्त झाला आहे अन्य ठिकाणच्या नमुन्याचे तपासणी अहवाल येणं बाकी असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री सनील केदार यांनी दिली आहे दरम्यान बर्ड फ्लम्ळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊ नये तसंच नागरिकांना योग्य माहिती मिळावी यासाठी ठाणे महानगरपालिकेनं नियंत्रण कक्ष स्थापन केला असून नागरिकांनी मृत पक्ष्यांची माहिती मिळताच तात्काळ नियत्रंण कक्षाला कळवावं असं आवाहन केलं आहे

काल संध्याकाळी ही घटना घडली

यामध्ये पेंच राष्ट्रीय उद्यानातून जाणारा नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग तसंच गडचिरोली चंद्रपूर आणि चिमूर वडोदरा या महामार्गांवरच्या भ्यारी मार्गांच्या बांधकामाचाही समावेश आहे असं जावडेकर यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे

ऑस्ट्रेलियाकडून जोश हेजलवूड आणि नॅथन लेयननं प्रत्येकी दोन गडी बाद केले